यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आणि वगळलेल्या नागरिकाध्या चुकीच्या नोंदी शोधून काढण्यासाठी ही शहानिशा करायला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकार आणि आसाम सरकारनस्तिर्वोच्च न्यायालयाकडे याचिकाद्वारे केली होती

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यातीी कश्मिर प्रशाबाबत केलेल्या दाव्यासह्रक्षीत जयशक्रि यातीी आज राज्यसभेत निवेदन केल केश्मिरपश्री अमेरिकेच्या अध्यक्षाच्या मध्यस्थीबाबत प्रधानमक्तीनरेंद्र मोदी याती कसलीही विनक्ती केलेली नाही असत्यांची स्पष्ट केला सीमेपलीकडून घडवल्या जाणा या दहशतवादी कारवाया थाकियानक्तर पाकिस्तानशी चर्चा केली जाईल दोन्ही देशाच्या सर्व मुद्याद्विची चर्चा सिमला करार आणि लाहोर जाहीरनाम्याच्या चौकटीतच केली जाईल अशी ग्वाही त्याप्ती सभागृहाला दिली त्याआधी काँग्रेसचे नेते आनद्धशर्मा याप्ती हा मुद्रा उपस्थित केला ट्रम्प याच्या दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला असून प्रधानमच्चाती सद्दित येऊन यावावत स्पष्टीकरण दिलप्राहिजे असत्ति म्हणाले

भारत कुणासमोरही झुकता कामा नये अस आपति काँग्रेसचे गटनेते अधीर रज्ञि चौधरी यात्ती हा मुद्रा उपस्थित केला आणि प्रधानमच्चितीी सभागृहात स्वतः उपस्थित राहून खुलासा करावा अशी मागणी केली

देशाच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी सरकारनजिच्चाधिकार समिती स्थापन केली

कर्नाटकात मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी मांडलेला विधासदर्शक ठराव फेटाळला गेला आहे

हा कर्नाटकातल्या जनतेचा विजय असून अभद्र युती आणि भ्रष्ट राजवटीचा अंत आहे अशी प्रतिक्रिया कर्नाटक भाजपानं व्यक्त केली आहे

पद्म पुरस्कारांसाठी जात धर्म पंथ व्यवसाय पद वा लिंग असा कोणताही भेद केला जात नाही असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं

राज्यसभेत आज एका लेखी उत्तरात ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी ही माहिती दिली

त्रिशूल विभागाचे प्रमुख अधिकारी मेजर जनरल संजीव राय यांनी मशालधारक पथकाचं स्वागत केलं यावेळी कारुतले अनेक नागरीक स्वागतासाठी जमले होते

व्रिटनमधे हुजूर पक्षाचे बोरिस जॉन्सन यांची आज प्रधानमंत्री पदावर निवड जाहीर करण्यात आली जॉन्सन यापूर्वी परराष्ट्र मंत्री होते

मावळत्या प्रधानमंत्री तेरेसा मे यांनी ब्रेक्झिट मुद्दयांवरुन वाढत्या पक्षांतर्गत विरोधामुळं राजीनामा दिला आहे

भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक आणि प्रिती पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे नेपाळमधे गुल्मी जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळं किमान आठजण ठार झाले एक घर कोसळून त्याखाली हे सर्वजण गाडले गेले आणखी चारजण बेपत्ता असून दोन जखमींना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं

सी सी अर्थात आस्तिराष्ट्रीय क्रिकेट परिषदेन जुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलस्तिजाच्या ताज्या जागतिक क्रमवारीत विराट कोहलीन आपल पिहिल क्रिथान कायम राखल आहे

टोकियो िििआजपासून सुरू झालेल्या जपान खुल्या बह्यमिट्ड स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितन प्रिुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे